प्ण्यात बारामती हॉस्टेल इथं आज पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभ्रमीवर लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला उपम्ख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते कार्डियाक एम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्रकार पांड्रंग रायकर यांचा उपचाराअभावी नुकताच मृत्यू झाला या प्रकरणाची पवार यांनी आज सविस्तर माहिती घेतली अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कार्डियाक एम्बुलन्स तीन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील असं पवार म्हणाले पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल माहिती दिली कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही आरोग्यविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी राव यांनी व्यक्त केली केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्व नेते उद्या पुन्हा एकदा स्वतंत्र बैठक घेणार असून त्यात कोरोनाची प्राद्भाव रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली जाईल विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशीही ते संवाद साधणार आहेत

मात्र शहराचा अवघा सात चौरस किलोमीटरचा भागच प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आहे शहरात पुन्हा टाळेबंदी केली जाणार नसल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

शहराच्या हद्दीचा विचार करता हा भाग अत्यंत नगण्य आहे त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारची टाळेबंदी जाहीर करण्यात आलेली नाही असं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्ट केलं

पीएमआरडीएनंही याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाचं काम पाहणाऱ्या लाईफ लाईन या संस्थेला नोटीस पाठवली आहे

पण जम्बो रुग्णालय प्रशासनाच्या अकार्यक्षमतेम्ळे जुन्या इमारतीतच हे रुग्ण हलवण्याचं नियोजन करण्यात येत आहे

ऑक्सिजनची मागणी वाढल्याने यंत्रणेची क्षमता वाढवली जाणार आहे त्यासाठी जुन्या इमारतीत रुग्ण हलवले जातील जम्बोमध्ये रुग्ण हलवले असते तर हे काम लवकर पूर्ण झाले असते मात्र तिथल्या अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना महापालिकेकड्रन दिलासा मिळणार असून त्यांचा सहा महिन्याचा मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे आज महापालिकेच्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधल्या आयटी पार्क निवासी संकुलं व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील जवळपास सव्वापाच लाख मालमत्ता धारकांना पालिकेच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे आर्थिक गैरव्यवहार आणि महापालिकेच्या बदनामी प्रकरणी पिंपरी चिचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आय्क्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले आहेत रॉय यांच्यासह जैववैद्यकीय अभियंता सुनील लोंढे आणि कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर यांनाही चौकशीच्या कक्षेत घेतलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत